काल या याचिकेची सुनावणी झाली मात्र न्यायालयानं आपला निर्णय राखुन ठेवला

मात्र फडनवीस सरकारकडे बह्मत नसल्याचं सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँप्रेस काँप्रेस आणि शिवसेनेनं कंबर कसली आहे काल त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणारं पत्र दिलं त्यासोबत आपल्या समर्थक आमदारांच्या सह्या असलेली यादी दिली या सर्व आमदारांना काल प्रसारमाध्मांपुढंही पेश केलं

संविधान दिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद या संयुक बैठकीला संबोधित करतील या समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उपस्थित राहतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी राष्ट्रपती करतील

महाराष्ट्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातला बेंबळा प्रकल्प यासह एकृण नऊ प्रकल्पांच्या कामात अनियमितता असल्याच्या आरोपांवरून लाचलुचपत विभागामार्फत ही चौकशी सुरू होती भविष्यात शासनानं किंवा न्यायालयानं आदेश दिला तर चौकशी पून्हा सुरू केली जाईल असं याबाबत जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे मात्र ही प्रकरणं पुराव्याअभावी बंद केली असून त्या प्रकरणांशी अजित पवार यांचा संबंध नसल्याचं विभागाचे महासंचालक परमवीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे

त्यानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली या दहशतवादी हल्ल्यासारखी कुठलीही स्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सुसज्ज आहेत असं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितलं